नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि संचलनाची सलामी स्वीकारली ब्राझिलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे मुख्य अतिथी होते या समारंभाला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह अमित शाह नितिन गडकरी निर्मला सीतारामन यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग हे सुद्धा उपस्थित होते तत्पूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद जवानांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली संचलनाची सुरुवात विजय चौकातून झाली या संचलनाचं नेतृत्व लेफ ऊँ जनरल असित मिस्ती यांनी केलं

हिंसेनं कोणतेही विषय सुद्धि नाहीत तर त्यावर तोडगा काढणं हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हा िं आहे

हिंसेच्या माध्यमातून अजूनही पर्याय शोधणा यांना प्रधानमंत्र्यांनी मुख्य प्रवाहात सामिल व्हायचं आवाहन केलं आहे

याआधी शस्त्राचा आधार घेणारे आता शांतता आणि एकत्रितपणाच्या मार्गावर ठाम विश्वास व्यक्त करत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले ईशान्य भारतातली घुसखोरी ब याच प्रमाणात आर्फियात आल्याची माहिती त्यांनी दिली शांततेच्या व्यासपीठावर सर्व मार्ग सोडवून नवंभारताच्या निर्मितीसाठी लोकांनी एकत्र यायचं आवाहन त्यांनी केलं जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आगामी दशकात देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपाल्या कामात यश येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली जगाकडून भारताला असणा या अपेक्षांची पूर्तता भारत नक्कीच करेल असंही त्यांनी सांगितलं नवनविन पर्यायांनी भारत मातेची सेवा करावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं ध्वजारोहण आणि दिमाखदार संचलन ही आजच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची मुख्य वशिष्ट राहीली जम्मूत कडक सुरक्षा व्यवस्थेत मुख्य प्रजासत्ताक दिन सोहळा जम्मूच्या मौलना आझाद स्टीडियम क्विं आज आयोजित केला होता नायब राज्यपाल जी सी मुर्मू यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं हिमाचल प्रदेशात कडाक्याच्या थंडीतही प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय मिझोराम मध्य प्रदेश त्रिपुरा छत्तीसगड नागालँड सिक्कीम कर्नाक आंध्र प्रदेश तामिळनाडू पश्चिम बंगाल आणि गुजरात या राज्यांमधे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्रातही सर्व जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते तर मुंबईतल्या शिवाजी पार्क क्वें राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं भारतीय प्रजासत्ताक दिन नेपाळमधे मोठ्या उत्साहात साजरा झाला पश्चिम आशियाई देशांमधेही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाल्याचं आमच्या दुबईच्या वार्ताहरानं कळवलं आहे

एअर डियानं श्रीनगरच्या लाल चौकात हॅप्पी रिपब्लीक डे अ फिलिंग कॉल्ड डिया अशा संदेशाचा मोठा फलक लावला होता एअर डियानं काश्मिर खो यात पहिल्यांदाच असा फलक लावला होता

यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमधे श्रीलंकेच्या दोन महिलांना भारत आणि श्रीलंकेमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल स्थान मिळालं आहे देशबंधू डॉक्ट्रि वजीरा चित्रसेना यांना नृत्यातल्या तर दिवंगत प्राध्यापक वे दसनायके यांना हिंदी साहित्यातल्या कार्याबद्दल पद्मश्री प्रदान करण्यात आला कंदयान आणि ओडिसी नृत्यप्रकारात डॉक्टर चित्रसेना यांनी महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे श्रीलंकेचा देशबंधू हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार त्यांना श्रीलंका सरकारनं प्रदान केला आहे दिवंगत प्राध्यापक सदनायके यांनी केलनिया विद्यापीठात हिंदी प्राध्यापिका म्हणून मोठं कर्तृत्व आहे श्रीलंकेच्या शक्षणिक संस्थांमधे हिंदीचा प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे

या विषाणूचा प्रसार वाढतच असल्याचं चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी काल एका विशेष बठ्कीनंतर सांगितलं

हाँगकाँगच्या विशेष प्रशासनिक क्षेत्रानंही आपात्कालीन स्थिती जाहीर केली आहे चीननं देशाबाहेर पर्याज तसंच वन्य प्राण्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे अनेक देशामधून या कोरोना संक्रमणाचे रुग्ण आढळत असल्यानं जगभरातले स्वास्थ्य अधिकारी संक्रमण थोपवण्याचे उपाय योजत आहेत युरोप उत्तर अमेरिका आणि काही आशियाई देशांमधे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत वूहान प्रांतातल्या भारतीयांच्या सुरक्षेसंदर्भात बिजिंगमधला भारतीय दूतावास चीनी अधिका यांच्या सतत संपर्कात आहे जागतिक आरोग्य संघ जेनं चीनसाठी ही आपातस्थिती असल्याचं म्हा कें आहे चीनमधे औषधांची पूर्तता करण्यासाठी सरकार औषधं आयात करत आहे

ही हेल्पलाईन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या सूचनेवरुन सुरु केली आहे फिलिपीन्स अधिका यांनी आज ताल ज्वालामुखीबाधित परिसर रिकामा करण्याचे आदेश मागे घेतले मात्र तिथल्या रहिवाशांनी स्थलांतरासाठी तयार रहावं असा खााराही दिला आहे दोन आठवड्यांपूर्वी उद्रेक झालेल्या ताल ज्वालामुखीच्या परिसरातले भूकंपाचे धक्के आता कमी झाल आहेत

अखिल भारतीय निस महासंघानं आंतरराष्ट्रीय महासंघाला पत्र पाठवून हे सामने तिरत्र हलवावेत किंवा ही स्पर्धा पुढे ढकलावी अशी विनंती केली होती याआधी ही स्पर्धा येत्या चार तारखेपासून डोनगुआन ध्विं आयोजित केली होती

पॉप स्त्रि लिझो यांना यावर्षी नामांकन मिळालं असून यामधे अल्बम आणि गाण्यांचाही समावेश आहे